मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणी दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यात सास्तूर इथं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना हे आश्वासन दिलं अतिवृष्टीमुळे शेत पिकांचं तसेच शेत जमिनीचंही प्रचंड न्कसान झालं असून त्यावर राज्य सरकार मदत करेल परंत त्याला मर्यादा असल्यानं या भागातले आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन पंतप्रधानांकडे मदतीची मागणी करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं त्यापूर्वी पवार यांनी आज सकाळी तुळजापूर ताल्क्यात काक्रंबा इथून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली काक्रंबा इथं बाधित शेतीची तसंच पावसामुळे वाहून गेलेल्या शेताची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर आमदार ज्ञानराज चौग्ले यावेळी उपस्थित होते तूर सोयाबीन ऊस या पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे तसंच शेतजमिनींचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं

यापूर्वी सकाळी साडे नऊ ते द्पारी दीड या वेळेतच रुग्णांना ऑनलाईन सल्ला दिला जायचा आता दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत देखील हा ई संजीवनी बाह्य रुग्ण विभाग सुरु असणार आहे राज्यभरात आतापर्यंत सहा हजारापेक्षा अधिक रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे या ऑनलाईन ई संजीवनी सेवेचे मोबाईल अॅप ही कार्यरत असून अॅण्ड्राईड आधारीत अॅप असल्याने स्मार्ट फोन धारकांना त्याचा लाभ होत आहे